राज्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी व्हाटसअॅप आणि ब्लॉग या माध्यमांचा वापर

बार्टी आणि समता प्रतिष्ठानमधील पदे कमी करण्यात येणार नाहीत

भाजपातर्फे राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पिठले भाकरी आंदोलन

वर्धा मार्गावरील बहस्तरीय वाहतूक प्रणालीचे नितिन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन क़षीमंत्री भ्से राज्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांशी माहिती तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचे काम सुरू असून विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी आता व्हाटसअॅप आणि ब्लॉग या माध्यमांचा वापर करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री दादाजी भूसे यांनी मुंबई येथे सांगितले

ज्यामध्ये कृषी विभागाच्या प्रचलित योजनांबाबत संक्षिप्त शब्द दिले आहेत ते टाईप करून या व्हाटस्अॅप क्रमांकावर पाठविल्यावर शेतकऱ्याला हव्या त्या योजनेची माहिती मिळते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

याशिवाय पश्चिम बंगाल ओडिशा कर्नाटक मध्य प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांना मदत जाहीर झाली आहे

देशात दीपोत्सवाला प्रारंभ झाला असून आज दीपावलीचा द्सरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी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 आज नागप्रातही स्रक्षित अंतर पाळत नागरिकांनी सोनं चांदी खरेदी केली सराफा द्कानदारांनीही यासाठी विशेष व्यवस्था केली होती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 शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देत मार्गदर्शक सूचनांचं पालन करून आनंदासह स्रक्षितता जपण्याचं आवाहन केलं आहे अनिल देशम्ख डिजिटल माध्यमांवर केंद्र शासनाचा अंकृश असणं ही बाब समाधानकारक आहे असं मत ग़हमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं देशातली विविध माध्यमं कोणत्या ना कोणत्या संस्थेच्या नियंत्रणाखाली आणि त्यांच्या नियमांच्या अखत्यारित राहन काम करत असतात ओटीटी प्लप्रफोर्मस्वर मात्र अशा कोणत्याही प्रकारच्या संस्थेचं नियंत्रण नाही मध्यंतरी महाराष्ट्राच्या सायबर सेलनं अश्लीलता आणि महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का लावणाऱ्या निर्मिती संस्थांवर कारवाई केली होती मनोरंजनाच्या क्षेत्रात काम करताना कोणत्याही व्यावसायिक दबावाखाली येऊन स्त्रियांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेणं हे सरकारचं कर्तव्य आहे यशोमती ठाकूर महिला आणि बालकांवर अत्याचार करणाऱ्या विकृत मनोवृत्तीला लगाम घालण्याची तसंच महिला आणि बालकांच्या सूरक्षितता आणि कल्याणासाठी नियोजनबद्धरित्या काम करण्याची ग्वाही महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे बालदिनानिमित सह्याद्री अतिथीग़हात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या

बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी तसेच नागपूर मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानमार्फत विविध प्रकल्प राबविले जातात त्या प्रकल्पातील कामान्सार या संस्थांमध्ये बाह्यस्त्रोतादवारे मन्ष्यबळ स्वीकारण्यात येते त्यामुळे बार्टी आणि समता प्रतिष्ठानमधील पदे कमी करण्याचा प्रश्नच येत नाही तसेच कोवीड परिस्थितीमुळे या दोन्ही संस्थांदवारे राबविण्यात येणारे काही कार्यक्रम आणि उपक्रम शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाम्ळे सध्या स्थगित असले तरीही बार्टी संस्थेस शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला असल्याने पुढील कार्यवाही सुरु आहे असे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी स्पष्ट केले आहे सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या बार्टी आणि समता प्रतिष्ठानमधील कर्मचारी कपात निधीची उपलब्धता आणि प्रकल्पासंदर्भात माध्यमांमध्ये उपस्थित होत असलेल्या प्रश्नासंदर्भात सामाजिक न्याय विभागाने हे स्पष्टीकरण दिले आहे राज्य सरकारचा निषेध ब्लढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील शेतकऱ्यांना दिवाळी येऊनही राज्य शासनाकड्रन कोणतीही आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष अष्ठ आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात खामगाव शहरात आज भाजपा कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात बेसन भाकरी खाऊन राज्य सरकारचा निषेध नोंदवला महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे कोणत्याही शेतकऱ्यांपर्यंत शासनाची मदत पोहचली नाही विदर्भातील आणि मराठवाड़यातील लाखो शेतकऱ्यांची नावे या मदतीच्या यादीत आलेली नाहीत याचा निषेध म्हणून शेतकरी तहसीलदार जिल्हाधिकारी यांना दिवाळीच्या पर्वावर पिठलं भाकर देऊन काळी दिवाळी साजरी करतील आणि तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनाही पिठलं भाकर खायला देतील असे काही दिवसांपूर्वी निश्चित करण्यात आले होते या आंदोलनादवारे सरकारकडे विविध मागण्या करण्यात आल्या वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपातर्फे पिठलं भाकर आंदोलन करण्यात आल

शिक्षक मतदार संघ महाराष्ट्र विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वीस उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले

बिबट्या विष बिबट्या वाघाची नखे दात तसेच इतरअवयव विक्री करण्याच्या उद्देशाने बिबट्या वाघावर विषप्रयोग करून त्यास जिवे मारल्याची घटना काल ब्लडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात घडली वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वेगाने तपासचक्रे फिरवून आरोपींचा शोध घेतला

उड्डाणपूल नागपूर शहरातील वर्धा रोडवरील डबलडेकर उडडाणपूल तसेच मनिष नगर रेल्वे उडडाणपूल आणि अंडरपासचे बांधकाम पूर्ण झाले होते परंतु त्याचे उद्घाटन काही कारणामुळे प्रलंबित होते यामूळे वाहतूकीच्या कोंडीची समस्या निर्माण झाली होती आज सकाळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा दक्षिण पश्चिम नागपूरचे आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्धा मार्गावरील या बहस्तरीय वाहतूक प्रणालीचे उद्घाटन झाले राष्ट्रीय महामार्ग रेल्वे मार्ग आणि रस्ते यांच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेली ही व्यवस्था इतर शहरांसाठी सुद्धा अन्करणीय आहे असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामेट्रो एन एच ए आय तसेच एल अँड टी कंपनी यांच्या प्रयत्नातून उभे राहलेल्या या बहस्तरीय वाहतूक प्रणालीचे कौतूक केले आणि नागपूर शहरातील पारडी तसेच कामठी मार्गावरील उड्डाणपूल स्द्धा येत्या काही महिन्यात पूर्ण होतील अशी माहिती दिली पक्षी सप्ताह निसर्ग तथा जैवविविधतेचा उदात हेतू समोर ठेवून संपूर्ण आठवडाभर अनेक पक्षीमित्र अभ्यासक पर्यावरण प्रेमी तथा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पक्षी सप्ताह दि